हात आणि तोंड स्वच्छ ठेवा

कोविड संसर्गा संदर्भातल्या कृती दलाची काल मुंबईत तातडीची बैठक घेण्यात आली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्यानं होणाऱ्या वाढीमुळे रुग्णखाटा आणि इतर आरोग्य सुविधा अप्ऱ्या पडत असून मर्यादित काळासाठी ही टाळेबंदी असावी असं नमूद केलं या परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरू राहील याचा आटोकाट प्रयत्न सुरु आहे मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्यानं घेत नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचं पालन होत नाही तसंच विवाह समारंभात बाजारपेठांमध्येही नियमांचं पालन होताना दिसत नसल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली धान्य पुरवठा औषधी अत्यावश्यक सेवा वैद्यकीय सुविधा यांचं नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले

दरम्यान होळीचा सण काल पारंपरिक पद्धतीनं मात्र कोविडचे नियम पाळून साजरा झाला नागरिकांनी एकत्र येण्याचं टाळून आपापल्या अंगणातच छोट्या होळीचं दहन केल्याचं अनेक ठिकाणी पहायला मिळाल

जिल्ह्यात टाळेबंदीची अंमलबजावणी तसंच ग्रामीण भागातील सेरो सर्वेक्षणाबाबत काल दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते

बाधित रुग्णांच्या घरी जाऊन रुग्णाच्या कुटंबातल्या इतरांची तातडीनं तपासणी केली जात आहे व्यापाऱ्यांसाठी उभारलेल्या कोविड तपासणी केंद्रांची मुदत वाढवून देण्यात येणार असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली ते म्हणाले लातूर शहरातील व्यापारी त्यांचे कर्मचारी आणि त्यांच्या संबंधितांची मोफत कोरोना तपासणीला सुरुवात करण्यात आलेली आहे त्याला उत्तम प्रतिसाद व्यापाऱ्यांनी दिला

माझी आपल्या माध्यमातून विनंती राहणार आहे की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ही तपासणी करावी आपण चार केंद्र याकरीता उपलब्ध केलेले आहेत आणि या चारही केंद्रांवर मोफत तपासणी केलेली आहे प्रत्येक व्यापाराची कोरोना तपासणी होईपर्यंत आपण हा उपक्रम चालू ठेवणार आहोत

ते काल सामाजिक संपर्क माध्यमातून नागरिकांशी बोलत होते नागरिकांनी कोविडची सौम्य लक्षण दिसून आली तरीही तत्काळ तपासणी करून घेत लवकर उपचार सुरू करण्याचं आवाहन त्यांनी केलं नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घूगे यांनी कर्मचारी वर्गाला कोविड तपासण्या करून घेण्यास पुढे येण्याचं आवाहन केलं आहे योग्य वेळी निदान झालं तर कोविड हमखास बरा होतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्या म्हणाल्या कोविड पूर्णपणे बरा होतो

फक्त गरज आहे लवकर टेस्ट करण्याची स्वत प्रती सजग राहण्याची तर चला तर यांच्याशी दोन होत करुया आणि सर्वच जण याबद्दल कटीबद्ध राहया

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले

तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिरात दररोज सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत पाच हजार भाविकांना मास्क घालूनच प्रवेश दिला जाणार आहे विना मास्क आढळणाऱ्या नागरिकाला पाचशे रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थ्रंकणाऱ्या व्यक्तीला एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे

ते काल आकाशवाणीवरुन मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधत होते कोविडची लस आली असली तरीही सर्वांनी कोविड प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहनही त्यांनी केलं शिक्षण क्रीडा उद्योजकता आणि सशस्त्र दलासह विज्ञान आणि तंत्रज्ञानांपर्यंत सर्व क्षेत्रांमधे देशातल्या मुली उत्तम कामगिरी करत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं

गानमहर्षी अण्णासाहेब ग्रंजकर यांच्याकडे संगीताचं शिक्षण घेतलेल्या नाथरावांनी औरंगाबाद इथं सरस्वती भुवन महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली उत्तम शिष्यवर्ग तयार केला

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संगीत विभाग उभारण्यात त्यांचं मोठं योगदान होतं

काल सायंकाळी औरंगाबाद इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाथरावांच्या निधनानं मराठवाड्याच्या संगीत क्षेत्राचा आधारवड हरवल्याची भावना संगीत रसिकांमधून व्यक्त होत आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंडित नेरळकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे नाथरावांनी मराठवाड्यात संगीत प्रसाराचं केलेलं काम कधीही विसरता येणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आपल्या शोक संदेशात मराठवाड्यातला संगीत क्षेत्राचा सूर अबोल झाला या शब्दात श्रद्धांजली वाहिली आहे औरंगाबाद इथले शास्त्रीय संगीताचे अभ्यासक ग्रु सचिन नेवपूरकर यांनी आपल्या गुरुजींना या शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली एक उत्तम गायक उत्तम रचनाकार आणि उत्तम गुरु केवळ शास्त्रीय संगीतच नव्हे तर मराठी नाट्यसंगीत गझल अभंग भजन ठुमरी अशा विविध गीत प्रकारांवर त्यांचं प्रभूत्व होतं शास्त्रीय संगतीमध्ये त्यांनी अनेक बंदीशी रचले आहेत अनेक मराठी उर्द गझलांनी त्यांनी चाली रचल्या अभंग भजन यांना देखील त्यांनी चाली दिलेल्या आहेत गूरु म्हणून तर त्यांचं कार्य फार मोठं आहे अनेक पिढ्यांना त्यांनी संगीताचं केवळ ज्ञानच दिलं नाही तर ते संस्कारीत सुद्धा केलं त्यांच्या जाण्यानं संगीत क्षेत्राची जी काही हानी झालेली आहे ती भरुन निघने केवळ अशक्य आहे त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली

शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यात ते नेहमी सक्रीय असत

काल पुण्यात झालेल्या तिसऱ्या रोमांचक सामन्यात भारतानं इंग्लंडला सात धावांनी पराभूत केलं

अखेरच्या चेंड्रपर्यंत रोमांचक ठरलेल्या या सामन्यात शेवटच्या दोन षटकांत हार्दिक पांड्या आणि टी नटराजनच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताचा विजय साध्य झाला

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवला नाही तर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यात अशाच प्रकारचं आंदोलन करण्याचा इशाराही शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख मदन सोमवंशी यांनी दिला आहे